सांगली आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मराठा आरक्षणाबाबतची न्यायालयीन सुनावणी येत्या मंगळवारी होणार

पंतप्रधानः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला रस्ते शहरी आणि ग्रामीण गृहबांधणी रेल्वे विमानतळ तसंच बंदरविकास या क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी संबंधित मंत्रालयं नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पंतप्रधानांनी बोलावली होती रस्ते बांधणी क्षेत्रातील विकासाचा वेग लक्षणीय असल्याच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितलं अन्य क्षेत्रातली प्रगतीही समाधानकारक असल्याचं बैठकीत नमूद करण्यात आलं

संसदेत झालेल्या एका कार्यक्रमात लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पाच कोटीव्या लाभार्थ्याला गॅस जोडणी देण्यात आली उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीचं उदिदृष्ट पूर्ण करणं ही सुशासनाची सुरुवात आहे असं सुमित्रा महाजन यावेळी म्हणाल्या

सिंधुदुर्ण जिल्ह्यातल्या वेंगुर्ले तालुक्यातील परुळे इथल्या प्रमिला ठाकूर या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केलं आहे त्या म्हणाल्या या योजनेच्या आधी आमचे खूप हलवायचे परंतू या उज्वला गॅस अंतर्गत आम्हाला गॅस वाटप करण्यात आले

सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं हे विधेयक मंजूर झालं तर एट्रोसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्माण झालेला पेच दूर होणार आहे एट्रोसिटी कायद्याअंतर्गत कोणत्याही गुन्हेगाराला तत्काळ अटक न करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं या वर्षी मार्चमध्ये दिला होता क्रीडा विद्यापीठ राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं या विधेयकानुसार खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मणीपूरमध्ये देशातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे या विद्यापीठाचे कुलगुरु आणि शैक्षणिक परिषदेचे सदस्य क्रीडा क्षेत्रातील असतील असं क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी या विधेयकावरील चर्चेदरम्यान सांगितलं

केंद्रीय महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री डॉ विरेंद्र कुमार यांनी काल लोकसभेत एका प्रशाच्या उत्तरात ही माहिती दिली

काही नागरिकांच्या अँड्रॉइड फोनच्या संपर्क यादीत आधार मदत क्रमांक आपोआप समाविष्ट झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आधार प्राधिकरणानं हे स्पष्टीकरण दिलं आहे

या दोनही ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं दणदणीत विजय मिळवला आहे

या विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या निवडणुकीतून आणखी एक गोष्ट स्पष्ट झालीय की महाराष्ट्र सरकारवर आणि भारतीय जनता पक्षावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे

पण हे सरकार प्रामाणिकपणे या सगळ्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच त्यांना जनतेनं हा पाठिंबा आम्हाला दाखवलेला आहे

न्यायमूर्ती आर

मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हे प्रकरण त्वरित सुनावणीसाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे मराठा आंदोलनः दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात कालही आंदोलनं सुरूच होती रत्नागिरीत काल मराठा समाजातर्फे बंद पाळण्यात आला त्यामुळे तिथली दुकानं शाळा महाविद्यांसह शहरातले सर्व व्यवहार बंद होते

काल कळमनुरी इथं खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातील एका युवकानं काल आत्महत्या केली मेट्रोः प्रण्यात मुठा नदी पत्रातील सुमारे दीड किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला हरित लवादानं परवानगी दिल्याची माहिती महामेट्रोचे वकील एस के मिश्रा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

ते म्हणाले शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे राज्य शासन केंद्र शासन हे त्यांना पूर्णपणे सहकार्य करत आहे

लांबीचा हा मेट्रो प्रकल्प आहे

या प्रकल्पासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले दोन महिने लागतील

या संदर्भात काल मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे या बैठकीला उपस्थित होते

पाऊसः ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात देशात मोसमी पावसाचं प्रमाण सामान्य असेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे

हवामानः हवामान काल कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाउस पडला उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या काही सरी पडतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे

नमस्कार